मान्सूनच्या राज्यातल्या आगमनासाठी वातावरण पोषक

या बैठकीत रुग्णसंख्येच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये करायच्या उपाययोजना बफर झोनमध्ये देखरेख ठेवण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करण्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना सल्ला देण्यात आला कोविडचा मृत्यू दर कमी व्हावा यासाठी सर्वात जास्त धोका असलेल्या व्यक्तींची आणि ज्येष्ठांची काळजी घेण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आलं दरम्यान पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केन्द्रीय पथक काल पुण्यात दाखल झालं या पथकानं प्रतिबंधित क्षेत्र रुग्णालय तसंच महानगरपालिकेला भेट देऊन पाहणी केली मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश पथकाचे प्रमुख कुणाल कुमार यांनी दिले राजनाथ कोरोनाचं संकट हाताळण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरलं आहे अशी टीका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे भाजपाच्या आभासी जनसंवाद कार्यक्रमात ते काल बोलत होते कोरोनाला रोखण्यासाठी उत्तर प्रदेश आणि कर्नाटक सरकारनं केलेल्या उपाययोजनांचा आदर्श महाराष्ट्र सरकारनं घ्यावा असं ते म्हणाले देशाचं नेतृत्व अत्यंत सक्षम हातात असून देशाच्या स्वाभिमानाला कोणताही धक्का पोहचू दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली टाळेबंदी शिथिल कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेली टाळेबंदी शिथिल करण्याचा तिसरा टप्पा कालपासून सुरू झाला राज्यात पुनश्व हरिओम अंतर्गत कोरोना संदर्भातले सर्व नियम पाळत अनेक दैनंदिन व्यवहार सुरू झाले

पूण्यात शहरांतर्गत बससेवा सुरु करण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही त्यामुळं पूर्वीप्रमाणेच केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी सार्वजनिक बससेवा सुरु आहे पुणे लातूरसह अनेक ठिकाणी सत्र न्यायालयांच्या कामकाजालाही काल सुरुवात झाली

सार्वजनिक वाहतुकीच्या मर्यादित साधनांमुळे अनेकांनी आपली खाजगी वाहनं रस्त्यांवर आणली त्यामुळे मुंबई आणि पुण्यात ठीकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं राज्यातली उपाहारगृह आणि धार्मिक स्थळ या टप्प्यातही बंदच राहणार आहेत

या कालावधीत टाळेबंदी बर्या च अंशी शिथिल झाली बरेचसे दैनंदिन व्यवहार सुरू झाले तरीही राज्यात कोरोना संसर्गाचं प्रमाण एका पातळीवर स्थीर आहे हे यश लक्षणीयच म्हणावं लागेल अर्थात विषाणुचा धोका कायम आहे चढता आलेख स्थिरावला आहे त्यात उतार पडावा असं वाटत असेल तर डॉक्टर आणि प्रशासनाच्या अथक प्रयत्नांना लोकांनीही पथ्य आणि शिस्त पाळून साथ द्यायलाच हवी

या विषाणूनाशकांचा उपयोग आरोग्य कर्मचारी तसंच सामान्य नागरिकही करू शकतात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

अनन्या हे नॅनो तंत्रज्ञानावर आधारित असल्याने ते कोरोना विषाणूला नष्ट करत हे औषध पाण्यात मिसळून ते फवारायच आहे कापड प्लास्टिक आणि धातूच्या वस्तू या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी अनन्या औषध प्रभावी आहे

या औषधाच उत्पादन केल्यापासून सहा महिने पर्यंत त्याचा उपयोग करता येणार आहे अनन्या विषाणू नाशकांचा व्यावसायिक स्तरावर निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरु असून ते लवकरच बाजारात उपलब्ध होईल आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे पुणे

ती युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दिल्या आहेत नुकत्याच आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील अशा आपत्तीला सामोरे जाण्यासाठी ही कामे त्वरित सुरु करण्याची गरज आहे असं मुख्यमंत्री म्हणाले दरम्यान राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत आणि प्नर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी निसर्ग चक्रीवादळाग्रस्त रत्नागिरी जिल्ह्याला पाच कोटींची तातडीची मदत जाहीर केली आहे

निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड आणि दापोली तालुक्यांमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे ते लवकरच पूर्ण होईल असं जिल्हा प्रशासनामार्फत सांगण्यात आलं सिंधुदुर्ग जिल्हयात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पचनामे पूर्ण झाले आहेत प्रशासनान दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातली घर गोठे आणि इतर खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे रायगड जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून सर्व पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नेमकं किती नुकसान झालं याचा अंदाज येणार आहे दरम्यान निसर्ग चक्रीवादळाने मोठं नुकसान झालेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना तुटपुंजी मदत देऊन राज्य सरकारनं जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल केली रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते

सांगली टाळेबंदीच्या काळात जनतेकडून कराची रक्कम जमा झाला नाही विविध मार्गाने पैसा उभा करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे प्रसंगी कर्ज काढून सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार भागवले जातील अशी ग्वाही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली ते काल सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते सर्व घटकांना मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न असून परिस्थिती लवकरच सुरळीत होईल असही पाटील यांनी सांगितल भौगोलिक मानांकन कोकणातला हापूस आंबा प्रसिद्ध असला तरी घाटावरही हापूस पिकतो आणि त्यालाही देवगड हापुस सारखं भौगोलिक मानांकन मिळावं अशी मागणी आहे

देवगड आणि रत्नागिरीचा हापूस जगप्रसिद्ध असला तरी जुन्नर आंबेगावातील घाटावरचा हापूसही चवीला कमी नाही पण उशिरा सुरु होणाऱ्या हंगामामुळे तो कायमच दुर्लक्षित राहिला आहे कोकणातल्या आंब्याचा हंगाम संपल्यानंतरच या आंब्याचा हंगाम सुरू होतो त्याला स्वतंत्र ओळख मिळाली तर त्यातून या आंब्याची विक्री वाढेल नव्या बागा तयार होतील अंतिम फायदा शेतकऱ्यांच्याच होईल हे लक्षात घेऊन या आंब्याला शिवनेरी हापूस म्हणून भौगोलिक मानांकन मिळावं अशी मागणी कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात नुकत्याच झालेल्या नुकसान आढावा बैठकीत पुन्हा एकदा केली त्यावर हे मानांकन मिळवण्यासाठीची आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर करा आणि तातडीनं कार्यवाही करा अशा सुचना उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी पण्याहन विनायक सोमणी चंद्रपर कोरोनाचं संकट कायम असतानाच चंद्रप्र जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या पाच दिवसांत पाच नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे ही बाब अत्यंत गंभीर असून आरोग्य विभागानं याकडे तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी पीडित कुटुंब आणि सामाजिक संघटनांनी केली आहे नाशिक नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या तळातील काँक्रीटचं बांधकाम हटवण्याचं काम काल रामकंड परिसरात सुरू झाल अनेक पर्यावरण प्रेमी संस्थांनी हे बांधकाम हटवण्याची मागणी केली होती यासंदर्भात उच्च न्यायलयात याचिकाही दाखल करण्यात आली होती

अखेर महापालिका प्रशासनानं स्मार्ट सिटी अंतर्गत हे बांधकाम हटवण्याचं काम मंजूर केलं त्याला काल सूरुवात झाली

सामाजिक अंतराचं भान ठेवत हे एक दिवसाचं काम बंद आंदोलन करण्यात आलं परभणी आणि गोंदियामध्येही परिचारीकांनी याच मागण्यांसाठी आंदोलन केलं हिंगोली हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातील केलसुला गावातील सर्व महिलांनी दारूबंदीच्या मागणीसंदर्भात काल जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं या नंतरही दखल घेतली नाही तर जिल्हा कचेरीसमोर उपोषण करू असा इशारा सर्व महिलांनी दिला आहे निधन जालना जालना जिल्यातल्या अंबडचे माजी आमदार अण्णासाहेब उढान यांचं काल कंडारी या त्यांच्या मूळ गावी दीर्घ आजारानं निधन झालं

सिंधदर्ग पाऊस गेले दोन तीन दिवस तुरळक प्रमाणात हजेरी लावणाऱ्या पावसानं काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात काहीसा जोर पकडला आहे पुढच्या काही दिवसात जिल्हयात गडगडाटासह जोरदार पर्जन्य वृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्यान दिला आहे त्या अनुषंगान आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षानं केलं आहे हवामान मान्सूनची काल कोणत्याच आघाडीवर आगेकूच झाली नाही पश्चिम किनाऱ्यावर त्याचा मुक्काम गेल्या पाच दिवसांपासून केरळ ते कारवार या पट्ट्यातच आहे राज्यात मान्सूनपूर्व सरी सुरू आहेत काल कोकणात अनेक तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी त्यांनी हजेरी लावली विदर्भ मराठवाड्यात यासरींचं प्रमाण तुरळक होतं

उद्यापासून पाऊसमान वाढणार आहे हवामान मान्सूनच्या प्रगतीला पोषक होईल त्यामुळे मान्सूनचा महाराष्ट्र प्रवेश अपेक्षित आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमरूकार